आजच्या सोहळ्यात म्ख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या तीन पक्षातील प्रत्येकी दोन अशा सहा जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामध्ये शिवसेनेतर्फे सुभाष देसाई एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे जयंत पाटील आणि छगन भ्जबळ तसंच काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली देशातील विविध पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते समारंभाला उपस्थित होते दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्वव ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून श्भेच्छा दिल्या तर महाराष्ट्रातील जनतेला स्थिर आणि जबाबदार सरकार देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जिद्दीनं एकत्र येऊन काम करेल असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्रादवारे दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या सह पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज विविध कार्यक्रमांनी समारोप झाला सुमारे नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात जगभरातील स्मारे दहा हजाराहन अधिक चित्रपट प्रतिनीधींसाठी तीनशे चित्रपट दाखवण्यात आले आज ज्येष्ठ संगीतकार इलाईराजा पंडित बिरजू महाराज रूपा गांग्ली प्रेमचोप्रा आदी कलावंतांना विशेष प्रस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ऊस गाळप हंगाम राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम स्रु झाल्यापासूनच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या दीड लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे

आंतराष्ट्रीय कार्यशाळा क्वाँटम टेक्नॉलॉजी या संगणकीय तंत्रज्ञानात भारत आपलं पाउल रोवणार आहे तसंच संगणक क्षेत्रातील होणाऱ्या आमूलाग्र बदलासाठी भारत तयार असून त्यासाठी आंतराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे

स्वस्त दरात धान्य किरकोळ विक्री करणारे द्कानदार आणि सर्वसामान्य ग्राहकांना धान्य स्वस्त दरात घरपोच उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण आणि अभिनव योजना सध्या पूणे मार्केट यार्डातील निवडक व्यापाऱ्यांकडून आकाराला येत आहे बाजार समितीच्या सध्याच्या जाचक नियमातून मुक्त असणारी स्वतंत्र घाऊक बाजारपेठ आणि घाऊक बाजार साखळी उभी करण्याचा या व्यापाऱ्यांचा प्रस्ताव असून प्ण्याच्या आसपासच्या परिसरात त्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित होत आहे प्णे मर्चट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बांठिया यांनी ही माहिती दिली

यंदा हा पुरस्कार फादर दिब्रिटो यांना ज्येष्ठ नेते छगन भ्जबळ यांच्य हस्ते प्रदान करण्यात आला आम्ही आघाडी करताना जनतेच्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करुन एक समान कार्यक्रम ठरविला असून संविधानाच्या उद्देशिकेचा आमच्या एकस्त्री कार्यक्रमामध्ये समावेश केला असल्याचं भ्जबळ यावेळी म्हणाले हॉकी म्हाळूंगे बालेवाडीच्या क्रीडासंकुलात महिलांच्या वरीष्ठ गटाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा स्रु आहे आज उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले

शिवानी साह अंकिता सपाटे श्रद्वा तिवारी भावना खडे आणि दिक्षा पाटील यांनी गोल करत संघाचा विजय साकार केला याशिवाय कोल्हापुर आणि नाशिक या संघांनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला कबडडी जिल्हास्तरीय कबड्डी अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेमध्येआतिश पाटील आणि संकेत चव्हाण यांच्या खोलवर चढायांच्या जोरावर आज साई कबड्डी संघानं चमकदार विजय मिऴवला सिंहगड रोड इथल्या मैदानावर ही स्पर्धा स्रु आहे

नमस्कार